ओळख प्राधिकरणाचं स्पष्टीकरण

पोलीस दलानं प्रयत्न करण्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

दानवे यांचं प्रतिपादन

आय ए

या शाखेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाम्बस्फोट हल्ले घडव्न आणण्याचा कट करण्यात येत असल्याची माहिती तपास संस्थेचे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली

उत्तर प्रदेशातील अमरोहा स्थित निवासी मुफ्ती सोहेल या कटाचा प्रमुख सुत्रधार असल्याचं ही त्यांनी सांगितलं

देशातील कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकार समोरील मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं

कृषी क्षेत्रातील गुंतवणुक आणि कृषी क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या विविध सवलती या दोघांमध्ये कशाला प्राधान्य दयायचं हाच संभ्रम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यानी आपलं उत्पन्न द्रप्पट वाढवलं पाहीजे तसंच कृषीधोरणात केंद्र सरकारनं सातत्य ठेवलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न द्रप्पटी वाढेल आणि त्यांचं जीवनमान ही उंचावेल असं ही श्री जेटली यांनी सांगितलं

मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक सदनात सादर करतील या विधेयकात मुस्लीम पतीतर्फे एकाचवेळी तीनदा तलाक म्हणून बेकायदेशीर पणे वैवाहिक संबंध तोडण्याला प्रतिबंध लावणे प्रस्तावित आहे विधेयकामध्ये तीन वेळा तलाक म्हणून संबंध तोडण्याला दंडपात्र ग्न्हा ठरवणेही प्रस्तावित असून त्यासाठी तीन वर्षापर्यंत शिक्षेचा प्रस्ताव आहे भाजपनं पक्ष सदस्यांसाठी या विधेयकावरील चर्चेकरता लोकसभैत उपस्थित राहण्याचा व्हीप काढला आहे

अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे प्रवेशासाठी आधार क्रमांकाची मागणी करणं हे कायद्याच्या तरत्दीत नसून सर्वोच्च न्यायालयाच्या न्कत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशाविरोधात असल्याचं य् आय डी ए आय चे प्रम्ख कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं

दरम्यान बँक खाती भ्रमणध्वनि जोडणी आणि शाळा प्रवेशासाठी आधार क्रमांक अनिवार्य नसल्याच प्राप्तीकर परतावा सादर करणे पॅन क्रमांक वितरीत करताना तसंच जनकल्याण योजनांसाठी अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातर्फे देण्यात आला आहे

राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र स्रु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरु करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये असे आवाहन पणन मंत्री स्भाष देशम्ख यांनी केले

प्णे जिल्ह्यातील नांदे इथं एका खासगी शाळेचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान मातवंदना ही गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी लागू करण्यात आली होती या योजनेसंबंधीची अधिक माहिती आता आपण ऐक्या या योजनेचे लाभार्थी वैशाली घगे यांच्या कड़न साऊंड बाईट मी वैशाली नरेश घुगे राहणार रामणवाडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम

हे पैसे जमा झाल्यानंतर माल बाळंतपणानंतर लगेच कामावर जाण्याची गरज भासली नाही माल या पैशाची खपच मदत झाली ग्न्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांना स्रक्षितता वाटली पाहिजे यासाठी पोलीस दलाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठक म्ख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते ध्वळे जिल्ह्यातील पोलीसांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असुन यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे स्रु असल्याचे आढळून येईल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला उन्नत शेती समध्द शेतकरी मोहीमअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य सरकारनं निश्चित केला असन त्याअंतर्गत पॉवर टिलर रोटाव्हेटर मोगडा सर्वप्रकारचे प्लांटर भात लावणी यंत्र पॉवर विडर रिपर कम बाईडर भात मळणी यंत्र मिनी भात मिल दाल मिल आणि प्रक यंत्र संच कापूस पऱ्हाटी श्रेडर ऊस पाचट कृट्टी श्रेडर मल्चर ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र मिस्ट ब्लोअर सबसॉईलर ब्रश कटर तसेच सोबत सहपत्रित केलेल्या यादीतील औजारे घेण्याकरिता कृषि विभागामार्फत अन्दान दिले जाणार आहे

साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्यासह पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख महामंडळ अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ रमाकांत कोलते यांची प्रमुख उपस्थिती राहील शिवसेनेच्या राम मंदिराच्या मुदयाला भाजपचा पाठिंबा आहे हा आमच्या भावनेचा विषय असुन हा आमच्या निवडण्कीचा मुद्दा नाही त्यामुळे भाजप आगामी निवडण्का विकासाच्या अजेंड्यावर लढणार असल्याचं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ब्लढाणा इथं पत्रकार परिषदेत केले काल सायंकाळी राजर्षी शाह अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

तसंच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडण्कीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजप समविचारी पक्षांना सोबत घेण्यास सदैव तयार आहे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना आणि कलाकारांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा सी एम चषक हा कार्यक्रम महाराष्ट्रात स्रू आहे याला गोंदिया जिल्ह्यात देखील य्वक आणि य्वतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला

या स्पर्धेत राज्यातील आठ चम् सहभागी होत आहेत या स्पर्धा लिग पद्धतीनं खेळविल्या जातील

आज सकाळी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली